कोलंबो शहरातल्या सेंट अँटोनीज चर्च त्याबरोबर निगोम्बो आणि बॅटिकोलोव इथल्या चर्च मधेही बॉम्बस्फोट झाले

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारली नसून प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे पोलिसांनी बॉम्बस्फोट झालेली ठिकाणं सीलबंद केली आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे दक्षिण आशिया क्षेत्रात दहशतवाद्यांच्या अशा रानटी वागणूकीला थारा नाही असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं आहे या आपत्तीच्या वेळी भारत श्रीलंकेतल्या जनतेच्या पाठीशी असून मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तसंच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मरण पावलेल्यांच्या परिजनांचं सांत्वन केलं आहे तसंच जखमींना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोलंबो इथल्या भारतीय उच्चायुक्तांशी आपण सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे कोलंबो इथं चर्च आणि हॅटेलमधे झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमुळे उद्ववलेल्या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असल्याचं स्वराज यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपेल

चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घेतला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं प्रचारसभा घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच काँप्रेस उमेदवारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्याही काल सभा झाल्या मोदी आज गुजरातमधे पाटण इथं एका सभेला संबोधित करणार आहेत तसंच राजस्थानात चितोडगड आणि बारमेर इथंही सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल कर्नाटकच्या भद्रावती इथं रोड शोमध्ये सहभाग घेतला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बी

येडीयुरप्पा आणि एस एम कृष्णा हेदेखील उपस्थित होते दुसरीकडे काँग्रेसचे सिध्दरामय्या यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल छत्तीसगढमधे विलासपूर इथं प्रचारसभेत सांगितलं की काँप्रेस सत्तेवर आल्यास गरीबी हटवण्याला प्राधान्य असेल बिहारमध्येही त्यांची प्रचारसभा झाली छत्तीसगडच्या विलासपुरमध्ये आयोजित प्रचारसभेला त्यांनी संबोधित केलं राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या सरविटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधे वायनाड इथं सभा घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजस्थानात बांसवाडा इथं येत्या मंगळवारी सभा होणार आहे

दरम्यान चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घेतला आहे

त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी राजकीय पक्ष प्रचार सभा आणि रोड शो आयोजित करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानातील प्रचारसभांना संबोधित करणार आहेत पाचव्या टप्प्यासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची काल छाननी करण्यात आली

अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे बिहारमधल्या प्रचार सभेत धर्माच्या नावावर मतं मागितल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं काँप्रेस नेते नवज्योत सिंग सिद्ध यांना नोटिस बजावली आहे यावर सिद्धू यांनी आजच उत्तर द्यावं असं आयोगानं म्हटलं आहे सिद्धू यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणूक कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचही पालन केलं नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे

इस्लामपूर कांडी हबीबपूर नावडा आणि भातपारा या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे

आज सर्वत्र ईस्टर संडे साजरा करण्यात येत आहे ख्रिस्ती धर्म संस्थापक प्रभू येशू ख्रिस्तांच्या गुड फ्रायडेला झालेल्या बलिदानानंतर रविवारी त्यांचं पुनरुत्थान झाल्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो इस्टरनिमित्त काल मध्यरात्री ख्रिस्ती चर्चॅसमधे विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आलं होतं तसंच आज दिवसभर खिस्ती समाज एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन ईस्टर साजरा करतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईस्टरनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमधे म्हटलंय की प्रभू येशू खिस्त हे मानवता प्रेम आणि सत्य या तत्त्वांचं प्रतीक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या नागरी सेवा दिनानिमित्तानं नागरी सेवेतल्या कर्मचा यांना शुभेच्छा दिल्या आहेत हे सर्व कर्मचारी मोठ्या मनोभावे आपली सेवा देत असतात त्यांच्या कार्यामुळेच देशाचा विकास साध्य होतो असं मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे नागरी सेवा दिनानिमित्तानं दिलेल्या संदेशात प्रधानमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला

छत्तीसगडमधल्या बस्तर भागात आज दोन नक्षलवादी ठार झाले बिजापूर जिल्ह्यातल्या जंगल क्षेत्रात नक्षलवादी आढळले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस आणि विशेष दलानं या परिसरात शोधमोहिम हाती घेतली कावरगड्डा इथं नक्षलवादी आणि पोलिसांमधे चकमक उडाली यात दोन नक्षलवादी ठार झाले पोलिसांना या भागातून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्याकडून देशी बनावटीची शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली

संतोष चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज लुधियाना इथं सेनादल आणि पंजाब यांची गाठ पडणार आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैद्राबादची गाठ आज कोलकाता नाईट रायडर्सबरोबर पडणार आहे तर रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुसरी लढत होणार आहे दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाच गडी राखून पराभव केला जयपूर इथं झालेल्या दुस या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून विजय मिळवला